मुंबई पूल दुर्घटना प्रकरणी दोन अधिकारी निलंबित आयोग मतदानाच्या दोन दिवस आधी समाज मध्यामांवरून होणाऱ्या छुप्या प्रचारावर बंदी घालण्याचा निवडून आयोगाचा विचार असून न्यायालयानं याबाबत निर्देश द्यावेत अशी विनंती निवडणूक आयोगानं काल मुंबई उच्च न्यायालयाला केली समाज माध्यमांवर होणाऱ्या प्रचारासंदर्भात निवडणूक आयोग एक नियमावली तयार करणार असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे या संदर्भात एका जनहित याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे

राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँप्रेसनं काल आपल्या आणखी पाच उमेदवारांची यादी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केली यामध्ये शिरुर मतदारसंघातून डॉ अमोल कोल्हे मावळमधून पार्थ पवार दिंडोरीमधून धनराज महाले नाशिकमधून समीर भुजबळ तर बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

मात्र सोलापूर आणि अकोला मतदार संघाची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही त्यामुळे पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर कोणत्या मतदार संघातून लढणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे

अन्य जागांबाबत येणाऱ्या काळात विचार केला जाईल असं पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी काल स्पष्ट केलं ते सावंतवाडी इथं पत्रकर परिषदेत बोलत होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यासह महत्त्वाये नेते यावेळी उपस्थित होते भाजपा सेना युती ही सत्तेसाठी नसून विचारांची युती आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं

खरं म्हणजे ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे आपण अनेक वेळा म्हणतो की एखादी निवडणुक ऐतिहासिक निवडणुक असते

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मतदार संघाच नेतृत्व सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी करताहेत नागपूर शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सर्व मतदारसंघांवर भाजपाची सत्ता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पश्विम नागपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी याच शहरात आहे ओरेंज सिटी म्हणून पण या शहराची ओळख आहे नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असूनही या मतदारसंघात वर्षानुवर्ष काँग्रेसची सत्ता होती गेव्ह आवारी विलास मुत्तेमवार इथून निवडून येत बनवारीलाल पुरोहितही आधी कॉंग्रेसचेच खासदार होते ते भाजपात आले आणि भाजपानं प्रथमच इथे विजय मिळवला पुरोहित आणि नीतीन गडकरी हे दोनच खासदार इथून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेत

यंदा भाजपाला बंडखोर नाना पटोले आणि विदर्भवाद्यांशी टक्कर द्यावी लागणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे पादचारी पूल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या पादचारी पूल दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची फडणवीस यांनी काल भेट घेतली तसंच घटनास्थळालाही त्यांनी भेट दिली तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणी काल मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला या दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवालही काल महापालिकेनं सादर केला पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट निष्काळजीपणे केल्यामुळे हा पूल पडला असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे महापालिकेच्या संबधित कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध तसेच ऑडीट करणाऱ्या कंपनीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी असंही अहवालात नमूद केलं आहे याप्रकरणी अभियंत्यांना दोन महापालिकेनं निलंबित केलं आहे मतदार नोंदणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदार नोंदणी सुरु असली तरी याची मुदत आता लवकरच संपेल काही ठिकाणी तर ही मुदत यापूर्वीच संपली याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दहा दिवसांपर्यंतच नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येतो त्यामूळं आता राज्यातील पाकिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या सात मतदार संघातील मतदार नोंदणी बंद झाली आहे तर दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा आजचा शनिवार अखेरचा दिवस आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी रत्नागिरी रत्नागिरीमध्ये काल व्होटर हेल्प किऑस्क म्हणजेच मतदार मदत यंत्राचं उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांच्या हस्ते झालं या सुविधेचा वापर करून मतदारांना मतदान यादीतलं आपलं नाव शोधणं आपले नाव कुठल्या भागात आहे मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती घेता येणार आहे मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी ही सुविधा जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे सावकार छापे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड आणि परिसरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या खाजगी सावकारांवर काल छापे घालण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभाग आणि पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली पोलीस कारवाई वाशिम लोकसभा निवडणुकीत मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावं याउद्देशानं पोलीस प्रशासन वाशिम शहरात गेल्या तीन दिवसांपासून गुन्हेगार तपासणी तसंच शोधमोहीम राबवत आहे याअंतर्गत एका गुन्हेगाराच्या घराची झडती सुरू असताना त्याच्याकडे धारदार शस्त्र आढळून आल्यानं होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आरोपीनं त्यातील एका शस्त्रानं स्वतः ला जख्मी करुन घेतलं त्यामुळे त्याच्या साथीदारांनी शहर बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी तो हाणून पाडला सध्या शहरात शांतता असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे सिमी स्ट्रडन्टस इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमी या संघटनेवरची बंदी केंद्र सरकारनं आणखी पाच वर्षासाठी वाढवली आहे सिमीच्या अतिरेकी कारवायांमधील सहभागाबद्दल ही बंदी घालण्यात आलेली आहे

नीख मोदी पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणी विशेष न्यायालयानं फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे निधन ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ विवेक पोंक्षे यांचं काल पुण्यात दीर्घ आजरानं निधन झालं

एथलेटिक्स हाँगकाँगमध्य सुरू असलेल्या आशियाई युवा एथलेटिक्स स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई केली

तर मुलींमध्ये हर्षिता शेरावत हिने हातोडा फेकीत रौप्य पदक पटकावलं हवामान आज राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान स्वछ आणि सूर्यप्रकाशित राहील मात्र उद्या मराठवाङ्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे